ते काल शहादा इथं महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठीच्या जाहीर सभेत बोलत होते काँग्रेस आघाडीनं जाहिरनाम्यातून दिलेल्या आश्वासनांवरही फडणवीस यांनी टीका केली राष्टवादी काँग्रेस पक्षाचे नंदरबार जिल्हाध्यक्ष राजेंद्र गावित तर शिरपूर इथल्या सभेत काँग्रेसचे माजी मंत्री अमरिश पटेल यांनी काल भाजपमध्ये प्रवेश केला नाशिक जिल्ह्यातल्या सटाणा आणि चांदवड इथंही काल मुख्यमंत्र्यांच्या प्रचार सभा झाल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निवडणूक संपताच कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचं आश्वासन म्ख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं

अहमदनगर इथं झालेल्या सभेत ठाकरे यांनी ज्या पक्षाला स्वतःचं भवितव्य माहीत नाही त्यांच्या हातात तुम्ही सत्ता देणार का असा प्रश्न उपस्थित करुन काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर टीका केली यावेळी माजी महापौर अभिषेक कळमकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला

ते काल अकोला जिल्ह्यात काँग्रेस महाआघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ वाडेगाव इथल्या जाहीर सभेत बोलत होते पुलवामा शेतकरी कर्जमाफी शेतमालाला हमीभाव बेरोजगारी अशा अनेक मृद्यांवरून त्यांनी सरकारवर कडाडून टीका केली

एमआयएमचे नासेर सिद्दीकी महाआघाडीचे कदीर मौलाना वंचित बहुजन आघाडीचे अमित भूईगळ भाकपचे अभय टाकसाळ यांनी मतदारांच्या भेटी घेतल्या औरंगाबाद पूर्व मतदार संघात महायुतीचे अतुल सावे आणि एमआयएमचे डॉ अब्दुल गफार कादरी यांनी पदयात्रेद्वारे मतदारांशी संवाद साधला औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातले महायुतीचे संजय शिरसाट यांनी छावणी परिसरात पदयात्रा काढली नांदेड जिल्ह्यात भोकर विधानसभा मतदार संघात खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे गेल्या दोन दिवसांपासून भोकर शहर आणि गावागावात भेटी देऊन महायुतीचे उमेदवार बाप्साहेब गोरठेकर यांच्या प्रचारात सहभागी झाले आहेत काँग्रेसचे उमेदवार अशोकराव चव्हाण यांनीही भोकर शहरात मतदारांच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहेत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराचा श्भारंभ खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला नांदेड दक्षिणमधून वंचित बहूजन आघाडीचे उमेदवार फारूक अहमद यांनी शहरातले नागरिक आणि व्यापार्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत याच मतदार संघातले काँग्रेसचे उमेदवार मोहन हंबर्डे यांनी वाजेगाव धनेगाव वसरणी पिंपळगाव मीश्री आदी डावात मतदारांच्या भेटी घेऊन प्रचार सुरू केला नांदेड उत्तर विधानसभा मतदार संघातले महायुतीचे उमेदवार बालाजी कल्याणकर यांच्या प्रचाराचा श्रभारंभ झाला याच मतदार संघातले महाआघाडीचे उमेदवार डी पी सावंत यांच्या प्रचाराचा श्रभारंभ मरळक इथून करण्यात आला हदगाव विधानसभा मतदारसंघातले काँग्रेस पक्षाचे गंगाधर पाटील चाभरेकर यांनी काल मुंबईत पक्षमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला परभणी इथं एमआयएमचे उमेदवार अली खान मोईन खान यांच्या प्रचारार्थ पक्षाचे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांची सभा झाली

जिंतूर सेलू मतदार संघातल्या महायुतीच्या उमेदवार मेघना बोर्डीकर यांच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची सेलू तसंच लातूर जिल्ह्यातल्या औसा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार अभिमन्यू पवार यांच्या प्रचारार्थ किल्लारी इथं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची सभा होणार आहे भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा मुदखेड इथं तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तुळजापूर तामलवाडी इथं सभा घेणार आहेत

ते काल औरंगाबाद इथं वार्ताहरांशी बोलत होते निवडणूक निर्णय अधिकारी भोसले यांनी पक्षपाती भूमिका घेतली असून त्यांना बडतर्फ करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं

ते काल पूण्यात बोलत होते काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही स्वतंत्र पक्ष असून भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीशी लढा देण्याकरता दोन्ही पक्ष सोबत असल्याचं पवार यांनी सांगितलं

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला

गांधीनगर परिसरात कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन फ्लॅग प्रदान सोहळा आणि रुद्रनाद या तोफ संग्रहालयाचं उद्घाटन आज राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे

सुधीर रसाळ यांना जाहीर झाला आहे अनंत भालेराव प्रतिष्ठानच्या कार्यवाह डॉ

पन्नास हजार रूपये रोख आणि स्मृतीचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे विविध क्षेत्रात कार्यरत एका नामवंत व्यक्तीला दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो मराठी साहित्य समीक्षा आणि भाषा क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी डॉ

चौऱ्याण्णवाव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं होतं विविध पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं त्यांच्या पार्थिव देहावर काल रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले

तेरणा सहकारी साखर कारखान्याचे संचालक म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं

तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना उद्या वडोदरा इथं खेळला जाणार आहे